भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा

कोरोना विषाणू प्रसार हवेतून होत असल्याचे स्पष्ट प्रावे नाहीत जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

खरीप हंगामासाठी देशात खतांचा प्रेसा साठा असल्याची केंद्र सरकारची ग्वाही भारत चीन भारत चीन सीमेवरच्या सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी काल दूरध्वनीवरून चर्चा केली दोन्ही देशांमधले संबंध चांगले ठेवायचे असतील तर सीमा भागात शांतता आणि सौहार्द राखणं आवश्यक असून त्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांचं परस्पर सहमतीनं मार्गदर्शन घेण्यावर या दोन्ही विशेष प्रतिनिधींचं एकमत झालं दोन्ही देशांमधल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ देता कामा नये यावरही या दोन्ही प्रतिनिधींनी सहमती दर्शवली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे सीमा क्षेत्रातील वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेऊन सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर उभय पक्षांनी सहमती दर्शवली दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर करायलाच हवा सीमा भागातील शांतता भंग होऊ शकेल अशी कोणतीही घटना टाळायला हवी असं मत दोन्ही देशांच्या या विशेष प्रतिनिधींनी व्यक्त केलं सीमा भागात शांतता निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू ठेवावी तसंच दोन्ही विशेष प्रतिनिधीनीही चर्चा सुरू ठेवण्याबाबत यावेळी एकमत झालं दरम्यान चीननं लडाखमधील गलवान खोऱ्याच्या काही भागातून सैन्य मागं घ्यायला सुरुवात केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे

गेले काही आठवडे या भागात तणावाची स्थिती होती

कोरोना कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ बेनडेट्टा अलेग्रांझी यांनी ही माहिती दिली आहे

हवेतून पसरणारा संसर्ग दीर्घकाळ हवेत टिकून राहत नाही

यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या अमेरिकेत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे

महाराष्ट्र सरकारनं याबाबत आदेश जारी केले आहेत

ग्राहकांचं शारीरिक तापमान तपासण ग्राहकांनी मास्क वापरानं बंधनकारक असणार आहे हॉटेल्समधले गेमिंग झोन आणि तारण तलाव मात्र बंदच ठेवावे लागणार आहेत

प्लाज्माची गरज लक्षांत घेता रुग्णालयांनी कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांचं समुपदेशन करावं आणि त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रेरणा द्यावी अशी विनंती केजरीवाल यांनी रुग्णालयांना केली आहे

मेघालयमध्ये आज एका नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली

दलाई लामा यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून अनुयायांशी संवाद साधला

अरुणाचल प्रदेशची राजधानी असलेल्या इटानगरमध्ये आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून एका आठवड्याच्या टाळेबदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे

दरम्यान सिध्द आयुर्वेद निसर्गोपचार आणि योगा अशा भारतीय उपचार पध्दतींना महत्त्व देण्यात येत आहे चेन्नईच्या स्टँनले वैद्यकीय महाविद्यायात आयुर्वेद उपचारासाठी विशेष वैद्यकीय विभाग सुरु करणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर सी विजयभास्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितल तसंच ग्वींडी रुग्णालयांत सिध्द उपचारासाठी वेगळा विभाग सुरु करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं खरीप सध्याच्या खरीप हंगामात देशात कुठेही खतांचा तुटवडा भासणार नाही सर्व राज्य सरकारांशी चर्चा करून पुरेशी तयारी करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय रसायनं आणि खत मंत्री डी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत गौडा यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

ते असीम देशभक्त होते जम्मू आणि काश्मिर अखंड भारतात रहावा यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले अशा शब्दांत उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी शामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली देशाचा विकास व्हावा या हेतूने नेहमी प्रयत्नशील राहिलेल्या शामा प्रसाद मुखर्जी यांनी अनेक पिढयांसाठी देशभक्तीचा मोठा आदर्श घालून दिला आहे अशा शब्दांत पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे बैठक संरक्षण विषयक स्थायी समितीच्या एकाही बैठकीला हजर न राहिल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे

नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे राहुल गांधी सैन्यदलाचं मनोधैर्य खच्ची करणारी आणि देशवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी वक्तव्यं सतत करत आहेत असंही नड्डा म्हणाले कॉंग्रैसमध्ये खरे तर अनेक चांगले राजकारणी आहेत मात्र कॉंग्रैसमधल्या घराणेशाहीमुळे हे नेते आणि पर्यायानं देशाचं नुकसान झाल्याचंही नड्डा यांनी नमूद केलं

या परिस्थितीत अशा उद्योगांची तरलता टिकून रहावी आणि उद्योगवाढीसाठी चालना मिळावी या हेतूनं हा कारार करण्यात आला आहे अशी माहिती अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे महामार्ग मंत्रालय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरातील माहामार्गांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन आणि क्रमवारीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महामार्ग मंत्रालयानं पत्रकाद्वारे दिली आहे आवश्यकता असेल त्याठिकाणी महामार्गामध्ये सुधारणा करणं जेणेकरुन कार्यक्षमतेत वाढ होईल महामार्गंचं संरक्षण तसंच गुणवत्तेचं मूल्यांकन आणि प्रवाशांसाठी सर्वोत्तम सेवा देण्याच्या उद्देशानं हे परिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भारताची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन जागतिक स्तरावरील मापदंडांचा वापर करुन हे मूल्यांकन करण्यात येणार आहे भारत इंडोनेशिया करार भारत आणि इंडोनेशिया दरम्यान धोरणात्मक भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशानं दोनही देशांच्या तटरक्षक दलांदरम्यान आज सामंजस्य करार करण्यात आला यामध्ये सागरी क्षेत्रातील कायद्यांची अंमलबजावणी समुद्रातील शोधमोहिमा बचाव तंत्रज्ञान आणि प्रद्षण नियंत्रण याबाबतचं सहकार्य आणि गुंतवणुकीला चालना देण्यास मदत करण्याबाबतच्या अटींवर स्वाक्षरी करण्यात आली यामुळे सागरी क्षेत्रातील क्षमता वृध्दीसाठी मदत होणार असल्याचं नौसेनेनं जारी केलेल्या निवेदनांत म्हटलं आहे

या संदर्भात गृह मंत्रालयानं केन्द्रीय उच्च शिक्षण सचिवांना आज एक पत्र लिहील आहे

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं जम्मू आणि काश्मिरचे माजी पोलीस अधिक्षक देवेंदर सिंग आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांविरुध्द बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं आहे सिंग यांना दक्षिण काश्मिरमधील कुलग्राम जिल्ह्यात हिजबूल मुजाहिदिनचा दहशतवादी नावेद मुश्ताक आणि रफी अहमद रादर यांच्याबरोबर अटक करण्यात आली होती हे सर्वजण पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या मदतीनं देशात दहशतवादी कारवाया करण्याचा कट करत होते स्मारक केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आणि प्रतिबंधीत क्षेत्रात नसलेली स्मारकं आजपासून जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे याठिकाणी सामाजिक सुरक्षेच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करूनच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी काल ही घोषणा केली